नवीन वर्षाचं स्वागत काळजीपूर्वक करा पूर्णे पोलिस आयुक्तांचं आवाहन आणि मेलबर्न कसोटीत पराभवाच्या छायेतील ऑस्ट्रेलियावर पावसाची कृपा

थंडीमुळं द्राक्ष पिकांचं नुकसान होत असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं नागपूर इथंही गेल्या काही वर्षातील नीचांकी तापमानाची नोंद करण्यात आल्याची माहिती हवामान विभागाचे उप महासंचालक जे आर प्रसाद यांनी काल नागपूर इथं पी टी आय शी बोलताना दिली राज्यात अनेक ठिकाणी तापमान दहा अंशांच्या खाली घसरलं आहे अधिक माहिती राजेंद्र लेले यांच्याकडून

तापमान अशा पद्धतीने खाली जाण्याचा अंदाज यापूर्वीच हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला होता

मन की बातः पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आकाशवाणीवरुन मन की बात द्वारे देशवासियांसोबत संवाद साधणार आहेत कार्यक्रमाचा हा एकावन्नावा भाग आहे

त्यानंतर लगेच या संवादाचा मराठी भाषेतून अनुवाद प्रसारित करण्यात येईल व्ही व्ही पॅट यंत्रणाः आपण केलेल्या मतदानाची पोहोच पावती देणाऱ्या व्ही व्ही पॅट यंत्रणेचं प्रात्यक्षिक काल पृण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात सर्वपक्षीय प्रतिनिधींच्या उपस्थितीत दाखवण्यात आलं केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार आगामी लोकसभा निवडणूकीसाठी वापरल्या जाणाऱ्या व्ही व्ही पॅट यंत्रणेबद्दल सर्व मतदार संघात जनजागृती केली जात असून त्या मोहिमेचा एक भाग म्हणूनच या प्रात्यक्षिकाचं आयोजन करण्यात आलं होतं

विजयस्तंभाजवळ कोणालाही जाहीर सभा घेऊ दिली जाणार नाही मात्र परिसरात अन्यत्र पूर्व परवानगीने सभा घेता येतील असं त्यांनी स्पष्ट केलं बाईटवेंकटेशमः नवीन वर्षाचं स्वागत करताना इतरांना त्रास होणार नाही याची काळजी नागरिकांनी घ्यावी असं आवाहन पुणे पोलिस आयुक्त के वेंकटेशम यानी काल प्रण्यात पत्रकार परिषदेत केलं

याच्यामध्ये ठिकठिकाणी नाकाबंदी राहील

सेलिब्रेट करायचं पण दुस याला दुःख पोहोचायचं नाही

नंबर एकः रस्त्यावर अतिवेगाने गाडी चालवून दुस याला दुःख पोहाचायचं नाही

अशी विनंती आहे

वॉईस कास्टसारंगखेडाः नंदूरबार जिल्ह्यातल्या सारंगखेडा इथल्या चेतक महोत्सवाची रंगत दिवसेंदिवस वाढत असून उद्घाटन झाल्यापासुन आजवर या महोत्सवाला लाखो पर्यटक भाविकांनी भेट दिली आहे ऐक्या अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून

स्थानिकांना पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार निर्मीती हा या चेतक महोत्सवाचा प्रमुख उद्देश आहे आता पर्यत तब्बल अडीच हजारांहून अधिक विविध जातींचे घोडे खरेदी विक्रीसाठी दाखल झाले असून याद्वारे सुमारे पावनेदोन कोटी रूपयांची उलाढाल झालीआहे

आकाशवाणी बातम्यांसाठी सारंगखेडयाहून निलेश पवार यांच्यासह माधवी कुलकर्णी पुणे व्हॉईस कास्टगोंदिया पूर्व विदर्भातील भंडारा गोंदिया जिल्ह्यातील झाडीपट्टीत झाडीबोली तसंच झाडीपट्टी लोककला जिवंत राहावी याकरिता गोंदिया जिल्याच्या आमगाव तालुक्यातील बोरकणार या गावात दोन दिवसीय सव्वीसावं झाडीबोली साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आले आहे अधिक वृत्तांत देत आहेत आमचे प्रतिनिधी

त्यामुळे आज या लोककलेचा माध्यमातून केवळ ग्रामस्थांचे मनोरंजन नाही तर समाज उपयोगी अनेक बाबींचा समावेश यात करण्यात येत असतो

धैर्यवानः प्रसंगावधान राखून स्वतःच्या जीवाची कुटुंबाची काळजी न करता समोर अडकलेला माणूस आपला कुटुंबीय आहे असं मानून त्यांच्या संरक्षणासाठी धावून गेलेल्या धैर्यवानांचं काल मुंबई उपनगरचे संपर्क मंत्री विनोद तावडे यांनी कौतूक केलं चेंबूरच्या टिळकनगर परिसरात सरगम सोसायटीला लागलेल्या भीषण आगीत गुरुवारी पाच जणांचा दु्दैंवी मृत्यू झाला

रुक्बा डायव्हिंग भारतीय वायूदलाच्या अधिकाऱ्यांना स्कूबा डायव्हिंगचं प्रशिक्षण देण्यासाठी तारकर्ली इथल्या महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या भारतीय स्कूब डायविंग आणि जलक्रीडा संस्था या प्रशिक्षण संस्थेची निवड झाली आहे महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अभिमन्यू काळे यांनी काल ही माहिती दिली

निय्क्ती विविध गायन कलाप्रकारांत निष्णात असलेल्या डॉ अंजली निगवेकर यांची कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाच्या संगीत आणि नाट्यशास्त्र विभागाच्या प्रमुखपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली डॉक्टर निगवेकर या दृष्टी दिव्यांग असून त्यांनी विशेषतः गायन अध्यापनात स्वतःचा ठसा उमटविला आहे पंढरपूर पंढरपूर नगरपरिषदेनं उभारलेल्या नवीन पत्रकार भवनाचं उद्घाटन शुक्रवारी आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते झालं यावेळी ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब बडवे नंदकुमार देशपांडे सिद्धार्थ ढवणे आदींचा सत्कार करण्यात आला क्रिकेट मेलबर्न क्रिकेट कसोटीत भारत जिंकण्याच्या उंबरठ्यावर आहे

मात्र पावसामुळं उपहारापर्यंतचा खेळ वाया गेला आहे हवामान उत्तरेकडील थंडीच्या तीव्र लाटेच्या परिणामी राज्यातील थंडीचा कडाका पुढील काही दिवस तसाच राहण्याचा अंदाज आहे

नवीन वर्षाचं स्वागत काळजीपूर्वक करा पुणे पोलिस आयुक्तांचं आवाहन

आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं